शॉपिंग माल संस्था तसंच इतर कार्यालयांनी पीपीई कीट बाबतही हीच काळजी घ्यायची आहे असही सी पी सी बी नं म्हटलं आहे

परंतू या मृत्यूची नोंद तेलंगणा राज्यात होणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे

दरम्यान वैजापूर तालुक्यातही मुसळधार पाउस झाला असून मन्याड साठवण तलाव शंभर टक्के भरला आहे

त्यामुळे शहरातील फरशी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याच प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा जबाब काल याच पद्धतीनं नोंदवण्यात आला होता